प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली बें नव्या मंत्री परिषदेची पहिली बैठक घेणार आहेत आपल्या सरकारच्या कृती कार्यक्रमाचा आराखडा मोदी या बैठकीत ठरवण्याची शक्यता आहे सोमवारी त्यांनी केंद्रसरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला त्यावेळी प्रत्येक मंत्रालयासाठी निश्वित उद्दिष्ट ठरवून पंचवार्षिक योजना तयार करण्याचे निर्देश त्यांना दिले मंत्री परिषदेच्या या बैठकीबरोबरच आज केंद्रीय मंत्रिमंडळाचीही बैठक होणार आहे

त्यासाठी लोकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

मायगव्ह ओपन फोरमव्वारेही लोक आपले विचार कळवू शकतील खाजगी व्यापा यांसाठी तूरडाळ निर्यातीची मर्यादा चार लाख टनापर्यंत वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असून खुल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याची निर्देश नाफेडला दिले आहेत अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली धिं झालेल्या आंतरमंत्रालय बैठकीत हा निर्णय झाला मोसमी पाऊस लाबल्यान उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं मुजफ्फरपूरमधे एक्यूट एन्सीफेलिटीस सिन्ड्रोम आणि गया क्वें जापनिज एन्सीफेलिटीसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचार आणि व्यवस्थापनात राज्यसरकारला मदत करण्यासाठी बिहारला पाठवण्यापूरता केंद्रसरकारनं विविध विशेषज्ञांचं उच्चस्तरिय पथक स्थापन केलं आहे या पथकात राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र राष्ट्रीय संसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पाटण्यातल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्ली ध्वें झालेल्या बैठकीत एन्सीफेलिटीसच्या स्थितीचा आढावा घेतला आपण बिहारच्या आरोग्यमंत्र्यांशी नुकतीच भेट घेतली आणि केंद्रसरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आधासन त्यांना दिलं असं हर्षवर्धन यांनी सांगितलं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या किर्गिझीस्तानमधल्या बिश्केश ि ं जात आहेत प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधल्या संबंधांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरेल किर्गिझीस्तानमधले भारतीय राजदूत अलोक दिमरी यांनी विश्केश िंग आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितलं की दोन्ही देशांदरम्यान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंध घट्ट असून प्रधानमंत्र्यांच्या या भेटीमुळे व्यापार उद्योग वाणिज्यिक संबंध अधिक दृढ होतील दुस यांदा प्रधानमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच बहुपक्षीय बैठक असल्यांही राजदू म्हणाले विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर भारताचा कल कोणता आहे ते ही या निमित्तान जगाला समजेल असंही अलोक दिमरी म्हणाले

जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली पाणी प्रश्नाबाबत काही राज्यांच्या जलसंधारण मंत्री आणि अधिका यांशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते उत्तर प्रदेश बिहार पश्विम बंगाल छत्तीसगड झारखंड आणि ओदिशा राज्यात स्वच्छ पेयजल पुरविण्याचं प्रमाण पाच टक्क्याहूनही कमी असल्याचं ते म्हणाले

जलसंवर्धनावर भर देऊन पाण्याची मागणी आणि पुरवठा यातली तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं शेखावत म्हणाले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांची राज्यसभेचे नेते म्हणून नियुक्ती झाली आहे ज्येष्ठ भाजपा नेते अरुण जेटली यांनी प्रकृतिच्या कारणावरुन सरकारबाहेर रहायचं ठरवल्यामुळे त्यांची जागा गेहलोत घेतील गेहलोत हे मध्य प्रदेशातून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेले आहेत आज आंतरराष्ट्रीय बालकामगार दिन आहे बालकामगारांच्या व्यथा अधोरेखित करुन त्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्याकरता सरकार नियोक्ते कामगार संघटना आणि जनता यांना एकत्र आणणारा हा दिवस आहे मुलांनी शेतात नव्हे तर स्वप्नात बागडलं पाहिजे ही यावर्षीच्या बालकामगार दिनाची संकल्पना आहे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनं केंद्र सरकार येत्या पाच वर्षात पाच कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे त्यात मॅट्रिकपूर्व मॅट्रिकोत्तर आणि गुणवत्ता आधारित शिष्यवृत्तींचा समावेश आहे

अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल नवी दिल्ली ॐ एका बैठकीत ही माहिती दिली अल्पसंख्याक समाजात मुलींनी मधेच शाळा सोडण्याचं प्रमाण लक्षात धेऊन शिक्षण आणि रोजगाराची सांगड घातली जाईल त्यादृष्टीनं नावाजलेल्या शिक्षण संस्थांमधे तसे अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जातील असं त्यांनी सांगितलं पढो बढो जागृती मोहीम देशभर सुरु करण्याची धोषणा नक्वी यांनी यावेळी केली

आर्थिक सामाजिक कारणांमुळे मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या लोकांनी त्यांना शाळेत पाठवावं यासाठी ही मोहीम असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्व मध्य अरवी समुद्रात उठलेलं वायू हे चक्रीवादळ आधिक तीव्र झालं आहे

उद्या पहाटे हे चक्रीवादळ वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकून पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

सैन्यदल तटरक्षक दल आणि सीमासुरक्षा दल यांची बचाव पथकं तत्पर ठेवण्यात आली आहेत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गतविजेता ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे टाँटन ड्यें आज दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल काल बांगला देश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला पावसानं आतापर्यंत तीन सामन्यांवर पाणी ओतलं असून आजच्या सामन्यावरही पावसाचं संकट आहेच आकाशवाणीवर आजच्या सामन्याचं समालोचन दुपारी अडीच वाजता सुरु होईल उद्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे

एटीएम आकार आणि शुल्काबाबत फेरविचार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे डियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी व्हीजी कन्नन या समितीचे अध्यक्ष असतील

जम्मू कश्मीरमधे बारामुल्ला जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला सोपो याच्या वदुरा पायीन गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोधमोहिम सुरु केली होती त्यावेळी ही चकमक उडाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांची फेरनियुक्ती झाली आहे मोदी यांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून पी के मिश्रा यांचीही फरनियुक्ती झाली आहे

उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे

अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात काल झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले दांड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हा बॉम्ब रस्त्याच्या मधे पेरला होता त्याला एक कार धडकल्यावर हा स्फोट झाला